राष्टवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी विवाहित महिलांवर त्यांच्या पतीकड्रन होणाऱ्या लैंगिक अत्याचाराकडे लक्ष वेधलं त्या राज्यसभेत शून्य काळात बोलत होत्या पत्नीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध हा गुन्हा मानून शिक्षेची तरतूद करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली

भागवत कराड यांनी मराठवाड्यात भूजलाची पाणी पातळी खालावत असून त्यामुळे भेडसावणाऱ्या पाणी टंचाईकडे लक्ष वेधलं ते राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते पाणी टंचाईबाबत उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहे

शहरात सर्वत्र शुकशुकाट बघायला मिळत असल्याचं आमच्या वातोहरानं कळवल आहे लातूर जिल्ह्यात आजपासून रात्रीची संचारबंदी लागू होणार आहे जिल्ह्यात लातूर महानगरपालिकेसह सर्व नगरपालिका नगरपंचायत क्षेत्र आणि लगतच्या तीन किलोमीटर क्षेत्रात रात्री आठ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी असेल

कमी कालावधीत तीन कोटी लसीकरणाचा टप्पा पार करणाऱ्या देशात आता भारताचाही समावेश झाला आहे

देशात सध्या दोन लाख दहा हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत

यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे बीड तालुक्यातील आहेत

दहा लाखांवर कर्मचारी आणि अधिकारी या संपात सहभागी झाले आहेत

जारी झालेली प्रमाणपत्रं डिजीलॉकरमध्ये हस्तांतरीत केली जातील आणि ती राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परीषदेच्या संकेतस्थळावरून पाहता येऊ शकतील

या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निःशुल्क क्रमांकावर माय जीओव्ही ओपन फोरम वर किंवा नरेंद्र मोदी अॅप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या सहकार महर्षी बाळासाहेब पवार अध्यासन केंद्राच्या वतीनं एकविसाव्या शतकातील आभासी चलन बिटकॉइन या विषयावर आज द्रद्रष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे आज संध्याकाळी सात वाजता हा परिसंवाद होणार असून शिवाजी विद्यापीठातल्या भगवान महावीर अध्यासन केंद्राचे संचालक प्राध्यापक डॉ विजय काकडे मार्गदर्शन करणार आहेत भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आरबीआयची भूमिका गुंतवणुकीच्या संधी आणि धोके या धर्तीवर आभासी चलनाचे विविध पैलू आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील भवितव्य याविषयांवर या परिसंवादात चर्चा होणार आहे

यामध्ये गावठाणांचं सर्वेक्षण करून मिळकत धारकांना त्यांची कायदेशीर सनद उपलब्ध होणार आहे